शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेस या तीन पक्षांच्या आमदारांच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत आघाडीचे नेते म्हणून उद्दव ठाकरे यांची निवड झाली सगळ्यांच्या संमतीनं ही जबाबदारी स्वीकारत असल्याचं उद्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आपलं सरकार कोणाशीही सूडबुद्धीनं वागणार नाही असं ते म्हणाले

त्यानंतर राज्यपालांनी ठाकरे यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं दरम्यान विधानसभेचं विशेष अधिवेशन आज झालं त्यात हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली राष्ट्रवादी कॉंप्रेसचे नेते अजित पवार छगन भुजबळ कॉंप्रसेचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण तसंच विधानसभेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँप्रेसचे दिलीप वळसे पाटील आणि भाजपाचे हरिभाऊ बागडे यांना सुरुवातीला शपथ देण्यात आली

सहा सदस्य अनुपस्थित होते आज कामकाज संपलं असून या उर्वरित सहा आमदारांना विधानसभा अध्यक्ष त्यांच्या दालनात शपथ देतील ई सिगारेट्सवर बंदी घालणारं विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं या विधेयकानुसार ई सिगारेट्सचं उत्पादन खरेदी विक्री वाहतूक साठा आणि जाहिरात करण्यावर देशात निर्बंध लावण्यात आले आहेत यापैकी काहीही करणा याला एक वर्षांची कैद आणि एक लाख रुपये पर्यंतचा दंड किंवा दोन्ही ठोठावण्याच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे विधेयकाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं की तंबाखू आणि निकोटीनचं व्यसन दूर ठेवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे

या उपग्रहावर अत्याधुनिक कॅमेरे बसवले असून पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीनं उपयुक्त माहिती त्यातून मिळेल

उपशास्त्रीय संगीत गायनात अभिज्ञान दास यांना व्वितीय पुरस्कार मिळला असून सत्यम खैरे यांना विशेष पुरस्कार मिळाला आहे कर्नाटक शास्त्रीय संगीत गायन प्रकारात गायत्री कृष्णा चंद्रन यांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे या सर्व स्पर्धकांनी मुंबई केंद्रातून स्पर्धेत सहभाग घेतला होता

राज्य पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत अकोल्याच्या स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पशु वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान प्रगतीचा आमूलाग्र बदल आणि राष्ट्रीय दृष्टिकोन या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद आणि माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभूळगावची गायत्री सुखदेव गायकवाड या शेतमजुरी करणा या मुलीची राष्ट्रीय क्रॉस कंट्री एथलेटिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे

ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते लेखक आणि मृंबई महानगर पालिकेचे माजी नगरसेवक कॉप्रेड मध् शेट्ये यांचं आज पहाटे मंबईत दीर्घ आजारानं निधन झालं चले जाव चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसंच गोवा मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवलेल्या मध् शेट्ये यांनी पत्रकारितेत अर्ध शतक योगदान दिलं आहे ते मुंबई प्रेस क्लबचे संस्थापक होते